यापूर्वी पंतप्रधानांनी गेल्या मन की बात व्यतिरिक्त चौदा एप्रिलला कोरोनासंदर्भात देशवासियांशी संवाद साधला होता काल पंतप्रधानांनी देशभरातल्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी कोरोना प्रतिबंध आणि टाळेबंदी या संदर्भात चर्चा करून टाळेबंदीबाबत मुख्यमंत्र्यांची मत जाणून घेतली

काही जिल्ह्यांमध्ये विशेषत विदर्भात निवडणुकांमुळे तिथल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळालेला नाही अशांना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पीक कर्ज मिळावं यासाठी केंद्र सरकारनं रिझर्व्ह बँकेला सूचना द्याव्यात अशी विनंतीही ठाकरे यांनी केली पोलिसांना विश्रांती देण्याची गरज व्यक्त करून त्यासाठी आवश्यकता असेल तेव्हा केंद्र सरकारनं त्यांचं मनृष्यबळ उपलब्ध करून दयावं अशी मागणीही त्यांनी या बैठकीत केली

अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली

ही चिंताजनक बाब असून लॉकडाउनच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडुन करण्यात येत आहे

आज आढळलेले बाधित रुग्ण सतरंजीपूरा आणि मोमीनपूरा भागातील असून त्यांना आधीपासून विलगीकरणात ठेवण्यात आले होते

संचारबंदीमुळे अमरावती जिल्ह्यात अडकून पडलेल्या नागरिकांना परत पाठविण्याचे प्रयत्न होत आहेत अदयाप परतू न शकलेल्या व्यक्तींसाठी शासनादवारे निवारा केंद्रातून व्यवस्था करण्यात येत आहे त्यासाठी संबंधितांनी तहसील कार्यालयांशी संपर्क साधण्याचे आवाहन अमरावती जिल्हा प्रशासनाने केले आहे

मोठ्या संख्येने रूग्ण उपचारानंतर घरी परतत असल्याने ही बाब दिलासा देणारी ठरली असून वैदयकीय यंत्रणेने या सर्वाचे अभिनंदन करत त्यांना निरोप दिला कोरोना विषाणू संसर्गाच्या अन्षंगाने गोंदिया जिल्ह्यात विविध प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे

त्यामुळे गोंदिया जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे ब्लडाणा जिल्हयातील जळगाव जामोद शहरात कोरोणाची लागण झाल्यानंतर कोरोना बाधीत व्यक्ती तसेच बाहेरगावहन आलेल्या नागरीकांना विलीगीकरणात ठेेवण्यात येत असून खबरदारीचा ऊपाय म्हणूण आज उदया आणि परवा जनता कर्फ्य जाहीर करण्यात येत असून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन लोकप्रतिनिधीकड्न करण्यात येत आहे यवतमाळमध्ये आज आणखी एक कोरोनाग्रस्त आढळून आला

भारतीय आय्र्विज्ञान संशोधन परिषद आईसीएमआर आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र राज्य आरोग्य विभाग आणि त्याच्याशी संबधित लोकांच्या सहकार्यातून जिल्हास्तरावर जनसंख्या आधारित सर्वेक्षण करत आहे

या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्याकडून दर आठवड्याला दोनशे नम्ने तर दर महिन्याला आठशे नम्ने घेण्यात येतील प्रत्येक जिल्ह्यातून सहा सार्वजनिक तर चार खाजगी आरोग्य सेवांसहित दहा आरोग्य सेवांची निवड करण्यात येईल

सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या सर्व शिधापत्रिकांना आधार क्रमाकांशी जोडण्याचा कालावधी केंद्र सरकारनं येत्या तीस सप्टेंबर पर्यंत वाढवला आहे

आज जागतिक परिचारिका दिन आहे कोरोना प्रादुर्भाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय क्षेत्रातील सर्वच कर्मचारी महत्वाची भूमिका बजावत असून परिचारीकांचे योगदान त्यात मोलाचे आहे हा सहभाग लक्षात घेत अमरावती इथल्या निवडक परिचारिकांशी संवाद साधला असता सर्वांनी कौटंबिक पाठिंब्याचा आवर्जून तसेच मनःपूर्वक उल्लेख केला कोरोनाची बाधा झालेल्या बहतेक रुग्णाचा आजार गंभीर अथवा अति गंभीर नसतो त्यांना स्वच्छता पाळण्यास सांगणे वेळोवेळी हात ध्ण्यास बजावणे या बाबी सांगतानाच त्यांचे मनोधैर्य कायम राहील आणि वाढीस लागेल अशा पद्धतीने त्यांच्याशी बोलणे या बाबी महत्त्वाच्या असतात असे त्यांनी सांगितले

पृढच्या सात दिवसांसाठी हे आरक्षण करण्यात आलं आहे या सर्व पंधरा गाड्या पूर्णपणे वातानुकूलित आहेत या रेल्वे गाड्यांचं आरक्षित तिकीट प्रतिक्षा यादी आरएसी प्रकारचं नसून पूर्णत निश्चित तिकीट असेल तसंच प्रवासादरम्यान तिकिटाची सुविधा या रेल्वे गाड्यांना राहणार नाही नागप्र मार्ग जाणाऱ्या गाड्यांबाबत आणि ऑनलाइन तिकीट विक्री तसेच या सेवेबाबत सविस्तर माहिती देत आहेत नागपुर मध्य रेल्वेचे उप वाणिज्य प्रबंधक एस

एक है दिल्ली से बंगलोर एक चन्नई दिल्ली बिलासप्र दिल्ली और सिकंदराबाद दिल्ली ये बोथ डायरेक्शन मे ये जो गाडिया है ये नागप्र पास होते हये जाएगी

जो अभी ट्रेन चल रही है इसमे केवल तीन क्लासेस होगी

सोशल डिस्टन्स मेंटेन रखे

राज्य उत्पादन श्ल्क विभागाने प्णे शहरात मदय विक्रीसाठी प्रायोगिक तत्वावर ऑनलाईन टोकन पद्धत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे मदय खरेदीसाठी ग्राहकांची मदयाच्या दुकानांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे या नवीन पद्धतीन्सार ग्राहकाने उत्पादन श्ल्क विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केल्यावर त्याला टोकन दिलं मिळेल त्यानंतर त्याला संबंधित द्कानावर जाऊन मद्य खरेदी करता येईल या पद्वतीला मिळणारा प्रतिसाद आणि अपेक्षित परिणामाच्या आढाव्यानंतर राजाच्या इतर भागातही ही व्यवस्था लागू केली जाणार असल्याचं संबंधित वृत्तात म्हटलं आहे

लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असलेल्या जनतेला शिवभोजन थाळीने मोठा आधार दिला आहे

राज्यात कोरोना प्रतिबंधासाठी लॉकडाऊन सुरु झाले आहे या पार्श्वभूमीवर शासनाने केवळ पाच रुपयात थाळी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला

तर एक अपक्षानं अर्ज मागे घेतला एकूण नऊ जागांसाठी नऊच वैध अर्ज शिल्लक राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे त्यामूळे शिवसेनेचे उमेदवार आणि म्ख्यमंत्री उद्वव ठाकरे नीलम गोऱ्हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे अमोल मिटकरी तर काँग्रेसचे राजेश राठोड यांच्या विधान परिषद सदस्यत्वाचा मार्ग ख्ला झाला आहे भाजपचेही चार उमेदवारांचा विधान परिषदेचा मार्ग मोकळा झाला आहे मात्र आजच्या नाट्यमय घडामोडीत पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ अजित गोपचडे यांनी आपला अर्ज मागे घेतला त्यांच्या जागी काल डमी म्हणून अर्ज दाखल करणारे रमेश कराड यांचा अर्ज भाजपकडून कायम ठेवण्यात आला त्यामुळे कराड यांच्यासह रणजितसिंह मोहिते पाटील गोपीचंद पडळकर आणि प्रवीण दटके या चार भाजप उमेदवारांची विधान परिषदेवर वर्णी लागणार आहे